लोकसभेच्या अंतिम टप्प्याच्या मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग आज एक बैठक घेणार आहे या टप्प्यात मतदान होणार असलेल्या राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक या बैठकीत सहभागी होणार आहेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रचार फेरीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर आयोगानं आज ही बैठक बोलावली आहे दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचार करण्यावर बंदी घालावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं आयोगाकडे केली असून या राज्यातली संवैधानिक यंत्रणा मोडकळीला आली आहे असा आरोप केला आहे या संदर्भात भारतीय जनता पक्षानं आज दिल्लीत जंतरमंतरवर मूक निदर्शनं केली भाजपचे ज्येष्ठ नेते जीतेंद्र प्रसाद डॉ हर्षवर्धन विजय गोयल यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले दरम्यान या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगासोबत पक्षाची एक बैठक व्हावी अशी मागणी त्रणमूल काँग्रेसनं केली आहे

तूणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केलं असा दावा करत त्यांनी यासंदर्भात काही छायाचित्रं पत्रकार परिषदेत सादर केली पश्चिम बंगालमध्ये निवडणुकी दरम्यान होत असलेल्या अशा घटनांबाबत निवडणूक आयोगानं मूकप्रेक्षक बनू नये अशी मागणी शाह यांनी यावेळी केली तुणमूल काँग्रेसच्या हिंसाचार करणाऱ्या कार्यकत्यांना अटक केल्याशिवाय आयोगाच्या निपक्षतेची खात्री होणार नाही असं शाह यांनी म्हटलं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी त्यांच्या भाषणांतून देत असलेल्या धमक्यांबाबत आयोग कारवाई का करत नाही असा प्रश्नही शाह यांनी यावेळी केला पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची गळचेपी होत असून देशात फक्त या राज्यातच निवडणुकीदरम्यान हिंसा होत असल्याकडे शाह यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं

आज बिहारमध्ये पालीगंज इथं एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय जनता दलावर भ्रष्टाचार तसंच जातीच्या आधारे मत मागत असल्याबद्दल टीका केली खुल्या प्रवर्गाला आरक्षणासह आपल्या सरकारनं केलेल्या विविध कामांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला

शर्मा यांची अजून मुक्तता झाली नसल्यास ती तत्काळ करावी असे आदेश न्यायालयानं आज दिले

पश्चिम बंगाल सरकारच्या वकिलांनी शर्मा यांची आज सकाळी सुटका झाल्याचं न्यायालयाला सांगितलं त्यावर न्यायालयानं शर्मा यांच्या वकिलांना याबाबत चौकशी करून खात्री करून घेण्यास सांगितलं त्यानंतर शर्मा यांची आता सुटका झाल्याची माहिती या वकिलांनी न्यायालयाला दिली

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि एन

जमादार यांच्या सुटीकालीन खंडपीठानं हे आदेश दिले

पुणे जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक देऊन चिरडल्यानं मॉर्निंग वॉकला निघालेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला अहमदनगर कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातल्या उदापूर गावालगत आज पहाटे हा अपघात झाला या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला ठाणे इथंही आज पहाटे एक कार ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे